या निमित्तानं दिल्लीतल्या राजपथ ििंशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सैन्याच्या तीनही दलांकडून मानवंदना दिली जाईल तसंच यावेळी पथसंचलन होईल यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध राज्यांचे तसंच विविध मंत्रालयाचे चित्ररथ पहायला मिळतील दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील

राज्याचा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा मुंबईत शिवाजी पार्क शिं होत आहे या समारंभात राज्यपाल चे विद्यासागर राव यावेळी होणा या संचलनाची मानवंदना स्वीकारतील यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत विविधता लोकशाही आणि विकास या तीन पायांवर भारत उभा असून तिघांचही स्थान महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे

पद्मभूषण सन्मान जाहीर झालेल्या चौदा मान्यवरांमध्ये गिर्यारोहक बचेंद्री पाल लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा हुकुमदेव नारायण यादव दिवंगत पत्रकार कुलदीप नायर आणि लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे डॉ अशोक कुकडे यांचा समावेश आहे पद्मश्री सन्मान जाहीर झालेल्या चौऱ्याण्णव मान्यवरांमध्ये दिवंगत अभिनेता कादर खान अभिनेता मनोज वाजपेयी प्रभ्देवा गायक संगीतकार शंकर महादेवन तालवादक शिवमणी क्रिकेटपटू गौतम गंभीर कुस्तीपटू बजरंग पुनिया फुटबॉलपटू सुनील छेत्री तीरंदाज बोंबायला देवी सिकल सेल या रक्तविकारावर संशोधन करणारे डॉ सुदाम काटे मेळघाटात आदिवासी समाजासाठी कार्यरत डॉ रवींद्र आणि डॉ स्मिता कोल्हे आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय एनएसडीचे संचालक रंगकर्मी वामन केंद्रे यांचा समावेश आहे

लान्स नायक नजीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर झालं आहे मेजर तुषार गौबा आणि विजय कुमार यांना कीर्ती चक्र तर नऊ जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाले एकोणीस परम विशिष्ट सेवा पदकं तीन उत्तम युद्ध सेवा पदकं बत्तीस अति विशिष्ट सेवा पदकं दहा युद्ध सेवा पदकं एकशे नऊ शौर्य सेवा पदकं चाळीस वैशिष्ट्यपूर्ण सेवा पदकं तर शहात्तर जवानांना विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना रक्षा मंत्री पदकानं गौरवलं आहे यावेळी त्यांना प्रशस्ती पत्रकाचं वाटप करण्यात आलं काल छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन छावणीत झालेल्या एका कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला

अमेरिकेत गेली अनेक दिवस सुरु असलेली टाळेबंदी तीन आठवडयासाठी तात्पुरती उठवण्यासंदर्भात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रविक पक्षासोबत एका कराराची घोषणा केली

या निर्णयाची घोषणा करताना ट्रम्प यांनी सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोर्क्रिक पक्षाकडून रास्त पर्याय मिळाला नाही तर पंधरा फेब्रुवारीनंतर पुन्हा टाळेबंदी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे अशा आणिबाणीच्या स्थितीत घटनेनं दिलेल्या अधिकाराचा वापर करण्याचा शिवाराही ट्रम्प यांनी दिला आहे ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच सिनेटच्या सभागृहात रिपब्लीकन आणि डेमोक्रविक पक्षाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर या वाटाघाटी सुरु आहेत भारतीय दिवाळखोरी अधिनियम परिपूर्ण आहे असं मत व्यक्त करत दिवाळखोरी कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे या निर्णयामुळे गैरव्यवहार करुनही व्यावसायिक आस्थापना ताब्यात ठेवण्याची अपेक्षा असणा यांना मोठा फटका बसला आहे न्यायमूर्ती आर एफ नरीमन आणि नवीन सिन्हा यांच्या खंडपीठानं विविध कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान दिवाळखोरी कायद्यात कोणताही बदल करायला नकार दिला आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिवाळखोरी कायद्यात बदल न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आता घोटाळेबाज अधिक काळ गैरव्यवहार करु शकणार नाहीत असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे अशाप्रकारे घोटाळे करुन कंपनीही ताब्यात ठेवणा यांना आता वचक बसेल असंही ते म्हणाले प्रजासत्ताक दिनाच्या आदल्याच दिवशी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी हातबॉम्बच्या सहाय्यानं हल्ले केले या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्तं नाही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज माऊंट माँगानुई श्वि द्सरा एकदिवसीय सामना होत आहे पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची ही मालिका असून पहिला सामना भारतानं जिंकला आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे